राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातली मंदीरं उघडण्याबाबत पाठवलेल्या पत्राला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही बाब नमूद केली जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोना विषाणूशी लढताना जसं एकदम टाळेबंदी लागू करणं चुकीचं होतं तसंच ते एकदम उठवणंही अयोग्यच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोरोना विषाणूसोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणं अंगवळणी पडण्यासाठी राज्यात सध्या माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात असून असा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिलं राज्य असावं याकडे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात लक्ष वेधलं केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदृत्व असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अश्भाचे संकेत दैवी साक्षात्कार असं काही नसून इतर राज्यांमध्ये देशात बरं वाईट काय घडतय ते पाहून आपल्या राज्यात चांगलं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीची नाही तर राजकीय नेत्यासारखी असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटलं आहे राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मान्य आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे पण माध्यमांमध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचंही पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे

मुंबईत सिद्धीविनायक मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं मंदिराच्या समोर गणपतीची आरती करून कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं औरंगाबाद इथं आघाडीचे मराठवाडा संयोजक संजय जोशी यांच्या नेतृत्वात गारखेडा परिसरात गजानन महाराज मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर खासदार डॉ भागवत कराड शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते वैजापूर इथंही हन्मान मंदिरासमोर भाजपनं आंदोलन केलं उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर केलेल्या आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात झालेल्या या निषेध आंदोलनाला स्थानिक व्यापारी पुजारी आणि देवीचे गोंधळी यांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला जालना इथं राम मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धार्मिक स्थळं तत्काळ सुरू करण्याची मागणी केली जिल्ह्यात भोकरदन अंबड घनसावंगी जाफराबाद इथंही भाजपा पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं परभणी इथं शनी मंदिर परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं बीड नांदेड हिंगोली आणि लातूरसह राज्याच्या अन्य भागातही अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल झालं त्यावेळी ते बोलत होते राजकारण हे समाजाच्या सार्थक बदलाचं माध्यम असावं यासाठी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सतत प्रयत्नरत राहिले त्यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असं पंतप्रधान म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरदृश्य संवाद प्रणालीमार्फत सहभागी झाले होते

मुंबईतील मिठाईवाले व्यापारी संघटनेनं या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिलं होत

याबाबत आयोगानं काल प्रसिध्दीपत्रक जारी केलं आहे या परीक्षेच्या नवीन तारखा यशावकाश जाहीर करण्यात येतील असं आयोगानं म्हटलं आहे

कोरोना विषाणूवरच्या उपचारासाठी वापरी जाणारी औषधं आणि इंजक्शनं थेट रुग्णालयांमधेच उपलब्ध करून द्यावीत यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं ही सुचना केली

या कार्यक्रमात कलाकार खेळाडू पोलीस आरोग्य कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी आणि धर्मग्रु सहभागी झाले होते

औरंगाबाद इथं काल झालेल्या परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली विनामास्क वाहतूक करत असलेल्या वाहनचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या परवानाधारक चालकाविरुद्ध वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारने विद्यार्थ्यांना न्यायालयात न पाठवता स्वतः क्रॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर्स म्हणजे निकालाचं स्पष्टीकरण द्यावं आणि संबधीत सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी पाटील यांनी केली आहे

पठाण यांनी काल ही शिक्षा सुनावली दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत

राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाने सर्व विभागीय आय़क्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सावधानता बाळगण्यास सांगितलं आहे किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तर मुंबई आणि कोकण विभागात उद्या आणि परवा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या

औसा इथं काल क्रिएटिव्ह फाऊंडेशननं घेतलेल्या मनरेगातून ग्रामविकास या विषयावरच्या कार्यशाळेत ते बोलत होते मनरेगाच्या यामाध्यमातून शेतीसह ग्रामविकासाला गती मिळेलही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अधिकाऱ्यांसह नागरिकांची मानसिकता बदलणं गरजेचं असल्याचं आमदार पवार यांनी नमूद केल

गेल्या दोन वर्षांपासून गणवेश मिळाले नाही माझं कुटुंब माझे जबाबदारी योजने अंतर्गत काम करत असताना साहित्य उपलब्ध करून देण्यात यावं तसंच मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशा विविध मागण्यांसांठी हे आंदोलन करण्यात आलं